यावेळी मोदी यांनी शिखांचे नववे गरू गरू तेग बहादर यांना त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी श्रद्धांजली अर्पण केली काल पंतप्रधानांनी हृतात्मा दिनानिमित्त गुरूतेग बहाद्र यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचं स्मरण केलं

सध्या देशात या संसर्गाचे सुमारे तीन लाख पाच हजार रूग्ण विविध रूग्णालयांत उपचार घेत आहेत

आरोग्य मंत्रालयानं या लसीकरणाबाबत सातत्यानं विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देतांना हे स्पष्ट केलं आहे देशात या लसीकरणाचं वेळापत्रक ठरवण्यात आलं असून एकच लस वापरण्यात येणार आहे वेगवेगळ्या लसी एकाचवेळी वापरल्या जाणार नाहीत असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

उद्या आणि परवा होत असलेल्या या संमेलनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे

उद्घाटन सोहळ्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष अम्रतमहाराज जोशी यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष चकोरमहाराज बावीसकर हे संमेलनाची सूत्रं स्विकारतील संमेलनात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

आज दुपारी तीन वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात या पथकासमोर नुकसानासंदर्भातलं सादरीकरण करण्यात येणार आहे उद्या हे पथक औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात न्कसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहे

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे मंदिरातही कोरोना विषाणूचे नियम पाळूनच भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात येणार आहे

पदवी घेवून बाहेर पडणाऱ्या अभियंत्यांना आजच्या औद्योगिक विश्वात सामील होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्यं यावीत या उद्देश्यानं हे केंद्र स्थापन करण्यात आलं आहे या केंद्राचं उद्घाटन आज संध्याकांळी सहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं होणार आहे या केंद्रात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे कौशल्याधारित अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत